राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते राजपथावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते संचालन सोहळ्याचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पृष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण केली त्यानंतर राजपथावर देशाच्या संरक्षण सिद्धतेची आणि समृद्ध सांस्कृतिक वैविध्याची झलक दाखविणारे दिमाखदार संचलन झालं

या संचलनात आत्मनिर्भर आणि डिजिटल भारताचीही झलक दिसली तीनही संरक्षण दलांनी केलेल्या शिस्तबद्ध आणि दिमाखदार संचालनानं वातावरण भारावून गेलं होतं संरक्षण क्षेत्रातली अनेक स्वदेशी शस्त्रास्त्रे साधने यांचे सादरीकरण बघून आपल्या देशाच्या वाढते सामर्थ्य अधोरेखित झाले विविध राज्यांचेविभागाचे वेगवेगळ्या संकल्पनावर आधारीत चित्ररथ या वेळी सादर करण्यात आले आयुष मंत्रालय केंद्रीय राखीव पोलीस दल जैव तंत्रज्ञान विभाग दिव्याग सशक्तीकरण विभागतटरक्षक दिनमाहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालय रस्ते वाहतूक मंत्रालय अशा अनेक विभागांनी आपलं वेगळेपण अधोरेखित करणारे तर प्रत्येक राज्यांन आपली कला संस्कृतीचं दर्शन घडविणारे अत्यंत सुंदर चित्ररथ सादर केले महाराष्ट्रानं संतपरंपरेचे दर्शन घडविणारा चित्ररथ सादर केला होता

यंदा राजपथावरील संचलनात राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकाचे नेतृत्व महाराष्ट्राची सिनियर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिनं केलं अत्यंत आकर्षक आणि वैविध्य दर्शविणाऱ्या या चित्ररथांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले केंद्रीय लोकनिर्माण विभागानं अमर जवान ज्योती स्मारकाचा चित्ररथ केला आहे

चित्ररथानंतर विविध शाळेतील मुलांनी पारंपरिक नृत्य वेगवेगळ्या संकल्पनावर आधारीत समूह नृत्ये सादर केली त्यांनंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आकाशात चित्तथरारक कसारतींचे फ्लायपास्ट केलं यंदा प्रथमच याचं नेतृत्व महिला वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट सीमा राठोड यांनी केलं रक्षक भीम रुद्र नेत्र गरुड एकलव्य त्रिनेत्र विजय भीष्म ब्रम्हास्त्र अशा विविध रचनांमधील कसरती या विमानांनी केल्या

यंदा प्रथमच राफेल विमाने या संचलनात सहभागी झाली होती

कोविड संबंधी सर्व नियमांचं पालन करून यंदाचा सोहळा साजरा करण्यात आला संचलनाचा मार्गही दर वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आला होता यंदा हे संचलन विजय चौकातूनच सुरू झालं मात्र त्याची सांगता लाल किल्ल्याऐवजी नॅशनल स्टेडीयमवर झाली

तसंच यंदा या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोणतेही परदेशी मान्यवर उपस्थित नव्हते

स्वातंत्र्य समानता न्याय या घटनेतील मूल्यांची पायमल्ली होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं शांततामय एकजिनसी आणि प्रगत भारतासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही नायडू यांनी सांगितलं

हा प्रजासत्ताक दिन भारताच्या वैविध्यपूर्ण समृद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे आहे आपली राज्यघटना लिहिण्यासाठी अनेक महान व्यक्तींनी मेहनत घेतली आहे त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या वीरांना त्यांनी सलाम केला

बोरीस जॉन्सन या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते पण ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणूचा उगम झाल्यानं त्यांनी भारत भेट रद्द केली

प्रशासकीय पातळीवर मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत झेंडावंदन आणि संचलन कार्यक्रम झाले महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण केलं आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीला वंदन केलं गेल्या एकसष्ट वर्षात महाराष्ट्रांनं कृषी उद्योग तंत्रज्ञान कला क्रीडा संगीत आरोग्यशिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे असे गौरवोदगार राज्यपालांनी काढले महाराष्ट्र शासनानं अतिशय जबाबदारीने कोविडविरोधातील लढाई लढली असून राज्यातील सर्व कोविड योद्ध्यांचे मी मनापासून कौतुक करतो असंही ते म्हणाले

विकासाच्या वाटेवर आपण अशीच प्रगती करत राहू असा विश्वास मला वाटतो असंही राज्यपाल म्हणाले

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

आज या लसीकरणाचा अकरावा दिवस आहे

उत्तर प्रदेश कौसंबी उत्तर प्रदेशातला कौसंबी जिल्हा हा कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे एकही नागरिक संसर्गानं बाधित नसलेला हा राज्यातला पहिलाच जिल्हा आहे

गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत होती

आंध्र प्रदेश पंचायत निवडणूक आंध्र प्रदेशात नेहमीप्रमाणंच ग्रामपंचायत निवडणुका घ्याव्यात असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं देताना आंध्र प्रदेश सरकारच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या यामुळं राज्यात या निवडणुकांवरून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे आंध्र प्रदेशचे राज्य निवडणूक आयुक्त एन रमेश कुमार यांनी ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली होती